टाळेबंदीचा चौथा टप्पा आज समाप्त होत आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं काल नव्यानं मार्गदर्शक सूचना जारी करून राज्य सरकारनं निर्धारित केलेले प्रतिबंध कंटेनमेंट क्षेत्र वगळता अन्य भागातली टाळेबंदी उठवली आहे

ग्रीन आणि ओरेंज झोनमध्ये सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत काही व्यवहार वगळता अन्य सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी राहील उद्यापासून राज्यातर्गंत आणि आंतरराज्यीय वाहत्कीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज असणार नाही मात्र यासंबंधीचे नियम बनवण्याचे राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत

दुसऱ्या टप्प्यात शाळा महाविद्यालय शैक्षणिक प्रशिक्षण आणि कोचिंग संस्था राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चा करून सुरू केले जाणार आहेत यासंदर्भात राज्य सरकार आपल्या राज्यातले शिक्षणसंस्था चालक पालक आणि इतर भागीदारांसोबत चर्चा करतील त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल आंतरराष्ट्रीय विमान सेवा मेट्रो रेल चित्रपट गृह जिम्स जलतरण तलाव मनोरंजन पार्क नाट्यग्रह मद्यालय प्रेक्षाग्रह सभामंडप तसंच सामाजिक राजकीय क्रीडा मनोरंजन साहित्यिक सांस्क्रतिक धार्मिक आणि अन्य गर्दी होणारे कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात तिसऱ्या टप्प्यात परिस्थितीचं मूल्यमापन करून याबाबतची तारीख निश्चित केली जाणार आहे

याशिवाय कार्यालयात कपंनीमध्ये दुकानात कामाच्या वेळा निश्चित कराव्या थर्मल स्क्रीनिंग सॅनिटायझर हॅण्ड वॉश बंधनकारक तसंच सामाजिक अंतराचं पालन करावं असं सरकारनं या निर्देशात सांगितलं आहे टाळेबंदीच्या या टप्प्यातही मास्क लावणं सामाजिक अंतर पाळणं हे नियम पाळावे लागतील

राज्य सरकार आपल्या आवश्यकतेन्सार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरही बंधन आणू शकेल किंवा त्यावर बंदीही घालू शकेल

मात्र अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक गरजांसाठी ते घराबाहेर जाऊ शकतील

केंद्र सरकारनं टाळेबंदीत वाढ केल्यानंतर राज्यात त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची कोणत्या गोष्टी सुरु करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे दरम्यान राज्यात प्रतिबंधित क्षेत्र कोणते ते ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज प्रशासनातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत याशिवाय टाळेबंदी उठवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होईल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन विद्यापीठ स्तरांवरच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत म्ख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते परीक्षांबाबतची अनिश्चितता संपवण्याचा विषय प्राधान्यानं हाताळावा लागणार असल्याचं सांगतानाच जुलै महिन्यात परीक्षा घेता येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अंतिम वर्षात सर्व सत्रांच्या सरासरी इतके गूण किंवा श्रेणी प्रदान देऊन श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मूख्यमंत्र्यांनी केली आगामी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचं याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबई पूणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलत आहे त्यामुळे या संकटाचं संधीत रुपांतर करता येईल का त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का याचा विचार करायला हवा असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली कोरोना विषाणू सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा त्याच व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा तर तिसऱ्या आणि त्यानंतरच्या ग्रन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत शिक्षा तसंच दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेचीही तरतूद असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यात काल एक हजार चौऱ्यांशी रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयांमधून सुटी देण्यात आली

काल आढळलेल्या रूग्णांमध्ये जुना मोंढा पाच उस्मानपुरा आणि रोशन गेट परिसरात प्रत्येकी चार जुना बाजार सुराणा नगर नारळी बाग आणि शिवशंकर कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले तर मुझफ्फर नगर हडको व्यंकटेश नगर हमालवाडी न्यू वस्ती जुनाबाजार भवानी नगर मनजीत नगर शिवाजी नगर नारेगाव परिसर न्याय नगर संजय नगर मुजिब कॉलनी कटकट गेट नेहरू नगर वसंत नगर जवाहर कॉलनी रहेमानिया कॉलनी मधील गल्ली क्रमांक बारा मिसारवाडी समता नगर आणि सिडको एन आठ मध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे याशिवाय वैजाप्र मध्येही दोन रुग्ण आढळले आहेत

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका तसंच वडगाव कोल्हाटी इथल्या कोविडग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण बेचाळीस जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही या सर्वांच्या तपासणी अहवालात हे स्पष्ट झालं असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत दाते यांनी दिली लातूर जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली शहरातल्या देसाई नगर इथल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातले तीन जण जिजामाता नगर मधला एक मोती नगरमध्ये दोन तर उदगीत इथल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे तसंच याआधीच्या बाधित सात रुग्णांचे प्नर्तपासणी अहवालही दसऱ्यांदा विषाणूची लागण कायम असल्याचेच आले आहेत उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून काल दोन रुग्णांना सुटी देण्यात आली राज्यमंत्री संजय बनसोडे तसंच रुग्णालय व्यवस्थापनानं विषाणू मुक्त झालेल्या या दोघांवर पुष्पवृष्टी करून निरोप दिला

यासाठी त्या भागातल्या शंभर कुटुंबातला प्रत्येकी एक सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी यांचा व्हाट्सअप ग्रूप तयार करण्यात आला आहे

यात कळंब तालुक्यातल्या पाच तर उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे

त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या आता एकशे चव्वेचाळीस झाली आहे

जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एकशे तेवीस झाली आहे जिल्ह्यातले बारा रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना काल कोवीड रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी दिली

दरम्यान पूर्णा तालुक्यात माटेगांव इथं दोन तर सेलू तालुक्यात ब्रह्मवाकडी गंगाखेड तालुक्यात माखणी जिंतूर शहर तसंच मानवत शहरात प्रत्येकी एक असे सहा रुग्ण कोरोना विषाणू बाधित आढळून आले जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बालासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

जिल्ह्यात आता रुग्णांची संख्या एक हजार एकशे सहासष्ट झाली आहे

नाशिक जिल्ह्यात या विषाणूचे सातशे शहाऐंशी रुग्ण बरे झाले असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनानं दिली आहे

हे सर्व मलकापूर इथले रहिवासी आहेत तर एका रुग्णाला काल उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे घरी सोडण्यात आलं

यात संगमनेर इथले दोन रुग्ण आहेत जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता एकशे चोवीस झाली आहे देशवासियांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याकडे मोठ्या गतीनं प्रवास सुरू असतानाच कोरोना विषाणूच्या संकटानं ग्रासलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी त्यांच्या द्सऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशवासियांना एक पत्र लिहिलं आहे त्यात त्यांनी ही बाब नमूद केली आपल्या सरकारनं मिळवलेल्या यशाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी कोरोना विषाणूचं संकट परतवून लावण्याचा देशाचा संकल्प याद्वारे जाहीर केला

या मालिकेचा हा दुसऱ्या टप्प्यातला बारावा भाग आहे

टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं हा निर्णय घेण्यात आला

त्यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भातील आढावा बैठक घेतली जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला त्यांनी यावेळी काही सूचना केल्या

दरम्यान पालकमंत्री देसाई यांनी डॉ

या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी हे संशोधन केंद्र नक्कीच मोलाचं काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुलगुरू डॉ

काल औरंगाबाद इथं मराठवाडा पाणी परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या परिषदेत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होत मराठवाड्यातली पाणी टंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे जलतज्ज्ञ रमेश पांडव आणि जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी या परिषदेला मार्गदर्शन केलं

व्यापारी संघटनेच्या विनंतीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं सभापती ललितकमार शहा यांनी सांगितलं यापूर्वी आजपर्यंत हे व्यवहार बंद ठेऊन उद्या सोमवापासून ते सुरू होणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरच्या मेहकरी पुलावर स्टील गर्डर बसवण्याचं काम सुरू झालं आहे

येत्या वर्षभरात पुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे

माजी मंत्री आणि बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील माहिती दिली